मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काल जाहीर केली

सातारा पोटनिवडणक सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील नवलेवाडी मतदान केंद्रातील इव्हीएमबाबतच्या तक्रारीत कोणतही तथ्य नाही असं कोरेगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केलं आहे विधानसभा निवडणकीची मतमोजणी उद्या होणार आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नोबेल प्रस्कारविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी काल अर्थव्यवस्थेशी संबंधित विविधमुद्द्यांवर चर्चा केली मानव सबलीकरणाचं बॅनर्जी यांचं ध्येय या चर्चेतून स्पष्टपणे दिसून आलं त्यांनी अर्थविश्वात केलेल्या कामाचा भारताला अभिमान आहे असं पतप्रधानांनी याचर्चेनंतर ट्विटर संदेशात म्हटलं आहे तरही चर्चा चांगली झाल्याचं बॅनर्जी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं मात्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर मत व्यक्त करायला त्यांनी नकार दिला राजनाथ सिंह भारतातील सर्वात जास्त उंचीवरच्या ठिकाणी बांधलेल्या आणि सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत टिकून राहू शकणाऱ्या पुलाचं उद्घाटन काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं

देशाच्या सुरक्षेला कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी सीमा भागातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यास सरकार वचनबद्ध आहे असं सिंह यावेळी म्हणाले राजनाथ सिंह नौदल परिषद सागरी सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा परिणामकारकरित्या सामना करण्यासाठी तटरक्षक दलाचं सामर्थ्य वाढवणं आणि त्याचा वारंवार आढावा घेतराहणं ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांना केलं आहे भारत कधीच आक्रमक देश नसेल मात्र भारताकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांना चोख प्रत्यूत्तर देण्यास भारतीय सुरक्षा दलं समर्थ आहेत असं ते काल नवी दिल्लीत झालेल्या नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत म्हणाले

यादव यांनी काल नवी दिल्लीत दिली

चिदंबरम आयएनएक्स मिडीया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम् यांना काल सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला अन्य कृठल्याही प्रकरणाशी या निर्णयाचा संबंध नसल्याघंही न्यायालयानं स्पष्ट केलं त्यामुळे सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या अन्य प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेल्या चिदंबरम् यांची लगेच सुटका होणं शक्य नाही

याप्रकरणाचा छडा लावण्यास कोल्हाप्रातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे हातकणंगले तालुक्यातील मालेमुडशिंगी इथं छापा घालून पोलिसांनी गावठी हात बॉम्ब बनवण्याचा कारखाना उघडकीला आणला असून याप्रकरणी विलास आणि आनंदा राजाराम जाधव या दोघा बंधूंना अटक करण्यात आली आहे

हे गावठी हातबॉम्ब रानडुकराच्या शिकारीसाठी तयार करण्यात येत असल्याची कबूली जाधव बंधूंनी दिली आहे ही माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख आणि पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनीपत्रकार परिषदेत दिली दरम्यान अशाच प्रकारचे एक प्रकरण कर्नाटकमध्ये उघडकीला आलं असून त्याचं तपास चालू आहे जन्नीनाशिक माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती काल द्पारी अचानकपणे बिघडल्याने त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल सुमारे तीन तासांच्या उपचारानंतर जैन यांना पून्हा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले कारागृह वैद्यकीय अधिकार्याच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून गरज भासल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई हलविण्यात येणार आहे

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयानं काल इडीला ही मुदतवाढ दिली सर्वोच्च न्यायालय समाज माध्यमांच्या नियंत्रणाशी संबंधित सर्व खटले आपल्याकडे वर्ग करावेत असे आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिले फेसबूक आणि व्हॉटस् अप या माध्यमांनी याबाबत याचिका दाखल केली होती

त्याला मान्यता देत न्यायालयानं प्ढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल असं सांगितलं

अपघात सोलापुर बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर शेंदरी गावालगत काल झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला

पर सांगली सांगली जिल्ह्यात माणगंगा अग्रणी नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे या दोन्ही नद्यांना गेल्या पन्नास वर्षात प्रथमच एवढा मोठा पूर आलाआहे त्यामुळे आटपाडी खानापूर तासगाव कवठे महांकाळ जत तालुक्यातील प्रमुख रस्ते रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे गेली चार दिवस या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे पावसाच्या रेट्यामुळे या नद्यांना आलेल पुराचे पाणी सतत वाढत आहे शेतातील उभ्या पिकात पाणी साचून राहिल्यामुळे खरिपाचे पीक बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे या भागातील ओढे नाले आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहेत ब्रिटिश काळात उभारलेल्या राजेवाडी तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे या पाण्यामुळे कायम दृष्काळी अशा आटपाडी तालुक्याचा पाणीप्रश्न काहीअंशी कमी झाला आहे उजनी धरण सोलापर उजनी धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातुन भिमा नदीत पाणी सोडले जात आहे तर वीज निर्मितीसाठी विसर्ग सुरु करण्यात आला

सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदारहजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील लघू आणिमध्यम प्रकल्पात ही मुबलक पाणी साठा निर्माण झाला आहे हवामान राज्याच्या पश्चिम भागात यंदा पावसाची दिवाळी आहे विभागात पुण्यासह सातारा सांगलीसोबत अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून पूण्यात ही पावसाचा मुक्काम कायम आहे काल संध्याकाळी पूण्यात जोरदार सरींसह पाऊस बरसल्याने आणि अनेक ठिकाणी पाणी भरल्याने रस्त्यांना नदी नाल्याच स्वरूप आलं होत काल रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने इजेरी लावली अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण बंगालच्या उपसागरावर तयार झाल आहे

परिणामी समुद्र किनाऱ्यांवर वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे